ऐतिहासिक कोलकाता कसोटीमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर सत्ताकारण केळकर सर माधवी प्रशांत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक महिना लोटल्यानंतर काल राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी तर राष्ट्रवादीचे नेतें अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

हे सरकार पाच वर्ष अत्यंत मजबुतीनं काम करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाजपाच्या कार्यालयात बोलताना दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध केंद्रीय मंत्री आणि भाजपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे हे सरकार महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला राज्यात सर्वत्र भाजपाच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला तर राष्ट्रवादी कॉप्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या राष्ट्रवादी कॉप्रेस कॉप्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी या शपथविधीचा निषेध नोंदवला आहे अजित पवारांचं वागणं राष्ट्रवादीच्या धोरणाविरुद्ध असल्याचं सांगत शरद पवार यांनी अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे त्यांच्याकडील सर्व अधिकार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दूपारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली अजित पवार यांचा निर्णय हा पक्षाचा निर्णय नाही असं सांगत या सरकारला सभागृहात बहमत सिद्ध करता येणार नाहीअस शरद पवार यावेळी म्हणाले तर महाराष्ट्रात सुरू असलेला राजकारणाचा हा खेळ लाजिरवाणा आहे अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली ही घटना म्हणजे संविधानाची अवहेलना आहे अशी टीका काँप्रेसचे नेते अहमद पटेल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केली काँग्रेसकडून सरकार स्थापनेबाबतच्या प्रक्रियेत कोणताही उशीर झाला नसून पक्षानं प्रक्रियेसाठी वेळ घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान सेना आघाडीनं शपथविधीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून या रिट याचिकेवर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास सुनावणी होणार आहे

तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रित करावं अशी विनंती केली आहे नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि बह्मत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी करणारी एक स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली असून आपल्याला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी तसच बहुमत सिद्ध करण्याच्या प्रक्रियेचं चित्रीकरण केलं जावं अशी मागणीही या पक्षांनी केली आहे राज्यपाल परिषद देशाच्या घटनात्मक रचनेत राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या पन्नासाव्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते वंचित घटकांच्या कल्याणाबरोबरच राज्यपाल आणि उपराज्यपालांनी सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून काम करावं असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एपवरूनही या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल त्यानंतर या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतला अनुवादही प्रसारित होणार आहे रावत भेट लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल पुण्यातल्या लष्कराच्या दक्षिण मुख्यलयाला भेट दिली दक्षिण विभागाचे प्रमुख एस के सैनि यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसंच पूरपरिस्थितीमध्ये सैन्याच्या जवानांनी केलेल्या बचाव कार्याचं कौतुक केलं पुण्यातल्या लष्कराच्या राष्ट्रीय एकात्मता संस्थेचा दीक्षांत संचलन सोहळाही काल झाला कमांडट ब्रिगेडीयर समीर साळुंके यांनी संचलनाची पाहणी केली

ज्ञानोबा माउलींचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं इंद्रायणी नदीचा काठ दुमदु्मला होता

अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या वृद्देशर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या इस्ते झाला

लातूर लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातल्या जागृती साखर कारखान्याचा अग्नीप्रदीपन सोहळाही काल झाला ऊस उत्पादक शेतकरी धोंडीराम कारभारी आणि मान्यवरांच्याहस्ते विधिवत पूजन करण्यात आलं महामार्ग सुरक्षा विभाग राज्याच्या विविध भागातील साखर कारखान्यांसाठी ऊसाची वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं अन्यथा त्यांच्याविरुद्धही कारवाई करावी लागेल असा इशारा महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिला आहे साखर आयुक्त कार्यालयालाही त्यांनी यासंदर्भात एक पत्र दिलं आहे

या पिढीचा ग्रामीण भारताशी काहीही संबंध नाही ही बाब निश्वितच धोकादायक आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी काल पुण्यात व्यक्त केलं सिंबायोसिस विद्यापीठ आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते जळगाव बीड अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल केंद्रीय पथक जळगाव आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलं होतं यावेळी त्यांनी शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला

त्या पार्वभूमीवर नक्षल्यांशी लढताना प्राणहानी होऊ नये यासाठी गृह विभागानं गडचिरोली पोलिस दलासाठी ही वाहनं देण्याचा निर्णय घेतला आहे

या दोन्हीमुळे नक्षलवादाविरोधातल्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे धुळे माजी आदिवासी विकास मंत्री गोविंद शिवराम चौधरी यांचं शुक्रवारी निधन झालं त्यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या धोंगडे दिगर इथ अंत्यसंस्कार करण्यात आले साक्री विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले होते

हे सर्वजण देवदर्शनासाठी गेले असताना राजस्थानमधल्या नागौर जिल्ह्यात एका राज्य महामार्गावर भरधाव वेगातली बस झाडावर आदळल्यामुळे हा अपघात झाला क्रिकेट भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता इथं सुरु असलेल्या ऐतिहासिक क्रिकेट कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे

पहिल्या दिवस रात्र क्रिकेट कसोटीत शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे हवामान राज्यात सर्वत्र सध्या हवामान कोरडं असून विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंधित घट तर मराठवाड्यात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे